या विलीनीकरणानंतर बँक ऑफ बडोदा ही देशाची स्टेट बँक ऑफ इंडियानंतरची सर्वात मोठी बँक होईल

लोकसभेत राफेल व्यवहारप्रकरणी सुरू असलेल्या चर्चेदरम्यान केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची विरोधी पक्षांची मागणी फेटाळून लावली या चर्चेला प्रारंभ करताना काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी पुन्हा एकदा सरकारविरूद्ध वेगवेगळे आरोप केले एकशे सव्वीस विमानांच्या खरेदीचा पूर्वीचा करार बदलून तो फक्त छत्तीस विमानांचा का करण्यात आला यासह अन्य मुद्दे त्यांनी आपल्या भाषणात उपस्थित केले या खरेदीच्या व्यवहारात अनेक त्रुटी असल्याचं सांगत गांधी यांनी माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे आरोग्यमंत्री यांच्यातल्या राफेल व्यवहारासंदर्भातली ध्वनीफीत सभागृहात वाजवण्याची परवानगी मागितली या ध्वनीफीतीचं प्रमाणीकरण झालेलं नसल्याचं दिसून आल्यानं अध्यक्षांनी सरकारतफें या चचेंत सहभागी होताना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या राफेलसंदर्भातल्या निर्णयामुळे जे मुद्दे निष्प्रभ ठरले आहेत तेच मुद्दे काँप्रेस अध्यक्ष गांधी परत परत चर्चेत आणत असल्यानं आपली निराशा झाल्याचं म्हटलं

राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं विभाजन करुन नवीन कृषी विद्यापीठ धुळयातच व्हावं तसंच शासनानं नियुक्त केलेल्या समित्यांच्या अहवालांची राज्यशासनाने तात्काळ अंमलबजावणी करावी यासाठी कृषी विद्यापीठ निर्माण कृती समितीच्यावतीनं अपील दाखल करण्यात आल्याची माहिती समितीचे निमंत्रक माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांनी दिली आहे नाशिक जिल्ह्याच्या देवळा तालुक्यातल्या उमराणे इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळच्या सत्रात कांद्यांच्या दरात घसरण झाल्यानं संतप्त कांदा उत्पादक शेतक यांनी लिलाव बंद पाडला आणि आग्रा महामार्गावर तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन छेडले

त्याच सोबत सामाजिक संघटनेने केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे अपघातामध्ये हेल्मेट नसल्यामुळे द्चाकीस्वारांमध्ये मृत्यूवे प्रमाण अधिक होते यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हेल्मेट सक्तीचे आदेश दिलेले होते मात्र त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसे त्यामुळे शंभूराजे सामाजिक संघटनेने या विरोधात सोलापुरातील न्यायालयात याचिका दाखल केलेली होती निवडणूका आल्या की शिवसेना आणि भाजपाला राममंदिराची आठवण येते मात्र राम आणि हनुमान ही बहुजनांची दैवतं आहेत त्यामुळे रामाचं मंदिर उभारण्यासाठी मागास हिंदू आघाडीची स्थापना करत असल्याची घोषणा आमदार हरिभाऊ राठोड यांनी केली आहे यासंदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी उद्या विधानभवनात ओबीसी जात समुहांच्या प्रतिनिधींच्या बैठकीचं आयोजन करण्यात आल्यचं राठोड यांनी आज ठाणे इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं परभणी जिल्ह्यातल्या पालम तालुक्यात गोदावरी नदीपात्रात वसलेल्या जांभूळबेट या पर्यटनस्थळाची जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांनी आज पाहणी केली यावेळी ग्रामस्थांनी या ठिकाणी असलेल्या सोई सुविधांच्या अभावाची माहिती दिली प्रधानमंत्री आवास योजनेतल्या घरकुलांसाठी तसंच शासकीय बांधकामासाठी लागणाऱ्या वाळूविषयीची प्रक्रिया सोपी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत आज मुंबईतल्या सहयाद्री अतिथीगृहात वाळू धोरणाविषयीच्या आढावा वैठकीत त्यांनी हे निर्देश दिले महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे ही या बैठकीला उपस्थित होते प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुलासाठी पाच ब्रास मोफत वाळू देण्याचा निर्णय अस्तित्वातअसला तरी वाळू उपलब्ध नसल्यामुळे बांधकामाच्या गतीवर परिणाम होत असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी लाभार्थ्यांची एकत्रित यादी तयार करुन संपूर्ण प्रक्रिया पाच दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश दिले

याशिवाय कर्मचा यांच्या अन्य मागण्यांविषयी सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन देण्यात आल्याचं संघटनेच्या प्रसिध्दीपत्रकात म्हटलं आहे गेल्या अनेक वर्षापासून ठाणे पालघर समायोजनामुळं अडकलेल्या जिल्हा परिषद कर्मचा यांच्या पदोन्नत्या ठाणे जिल्हा परिषदेनं मार्गी लावल्या

नाशिक उपनगर परिसरातील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या वसाहतमधील दहा चारचाकी आणि द्चाकी वाहनांना अज्ञात समाजकंटकांनी आग लावून जाळल्याची घटना आज पहाटेच्या सुमाराला घडली विशेष म्हणजे तीन चार महिन्यांपूर्वी या ठिकाणी सरकारी वाहने जाळण्यात आली होती त्यातच पुन्हा सीआयएसएफ जवानांच्या वाहनांना लक्ष्य करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे धुळे तालुक्यातील नेर गावातील जैन मंदिरात गेल्या चार महिन्यापूर्वी झालेल्या जबरी चोरीचा छडा लावण्यात धुळे तालुका पोलिसांना यश आले आहे

या प्रसंगी क्रीडा मंत्री विनोद तावडे उपस्थित होते या एपवर खोलो इंडिया खेळादरम्यान होणा या विविध सामन्यांची ठिकाणांची माहिती खेळाडू आणि क्रिडाप्रेमींसाठी उपलब्ध असेल नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पायाभूत सुविधांचा हा विकास करण्यात येणार असल्याची माहिती तावडे यांनी दिली यासाठी बांधण्यात आलेल्या क्रिडांगणाला कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचं नाव देण्यात येणार असल्याचही त्यांनी सांगितलं

हे एप पुण्याच्या अभियांत्रिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलं आहे

याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून शेतकऱ्यांची औद्योगिक चळवळ पुढे नेण्यासाठी सर्व कंपनीच्या प्रतिनिधींची एक दिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे पाच जानेवारी रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड येथे ही कार्यशाळा होणार असून कार्यशाळेचे उद्वाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाङ्यात थंडीचा कडाका अजूनही कायम आहे